प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत तसंच अन्य बाबींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हरकत घेतली होती आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती

देशातल्या सर्व राज्यांसाठी ही लस एकाच किमतीत वितरीत करण्यात यावी असे निर्देशही केंद्राने लस उत्पादक कंपन्यांना दिल्याचं या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आय़्क्त कैलास जाधव यांनी दिली टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सुविधांची आणि किराणा दकानं दुपारी बारा वाजेपर्यंत खुली राहणार असून खाजगी आस्थापना आणि सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कठोर टाळेबंदी लागू केली जाईल असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

उद्या सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या सर्व साहित्याची हातगाडीवरून घरोघर विक्री करता येईल जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले

सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार महिला आणि बाल विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची बालकामगार किंवा तस्करी सारख्या ग्रन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असल्यानं त्यांचं सरंक्षण आणि संगोपनाच्या दुष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे

केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं कार्यक्षेत्र हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी पीडीएस लाभार्थी स्वयंसेवी संस्था सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली परीक्षेच्या प्ढच्या तारखा यथावकाश कळवण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे

आज रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे

ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या कोविड रुग्णांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणं आढळून येत असून नागरिकांमध्ये याबाबत जागृती करण्यात येईल तसंच या आजारावरील इंजेक्शनची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणलं जाईल असं टोपे यांनी यावेळी सांगितलं

कोविड प्रादुर्भावासंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची काल आढावा बैठक झाली त्यानंतर खासदार जलील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे शहरातली काही खाजगी रुग्णालयं जास्तीची देयकं आकारत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं रिक्षा चालकांसाठी घोषित केलेली मदत अजूनही मिळाली नसून ती देण्याची मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते केवळ मुंबई आणि ठराविक मतदारसंघांप्रतंच लसीकरण पूर्ण करण्यात येत असून इतरत्र मात्र गोंधळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला रेमडेसीविर इंजेक्शनच्या काळाबाजारावरही सरकारला नियंत्रण आणता आलं नाही असं ते म्हणाले

सरकार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोविड लसीकरणाची सर्वाधिक केंद्र मुंबईत देऊन फक्त मुंबईत लसीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे जालना जिल्ह्याला सर्वाधिक लसींचा कोटा दिला जात आहे मात्र औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय का असा प्रश्न आमदार सावे यांनी यावेळी उपस्थित केला

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं

रुग्ण तसंच संपर्कात आलेल्यांचा माग काढावा तपासणी वाढवावी लहान मुलांसाठी कोविड सुश्रूषा केंद्र सुरु करावं तसंच लसीकरण मोहीम सुनियोजित पद्धतीनं राबवण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी या बैठकीत केल्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स तसंच अन्य कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडे केली या मागणीचं निवेदन त्यांनी बनसोडे यांना सादर केलं

अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे काल जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करुन कोविडबाधित रुग्ण उपचारासाठी शहरात येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं समन्वयाने काम करण्याची सुचना गव्हाणे यांनी केली

याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं पत्रकार हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत असून समाजप्रबोधनाचंही कार्य करतात त्यामुळे त्यांना लसीकरणात प्रथम प्राधान्य देण्यात यावं असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे

पोलिसांनी त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत

या सर्वेक्षणाचा अहवाल उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दररोज देण्यात येईल या सर्वेक्षणाला जनतेनं सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली आहे

काल दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह अन्य विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी हे निर्देश दिले